अयोध्येतल्या वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारण्यात यावं असं सांगतानाच मशिदीसाठी अयोध्येतच मोक्याच्या ठिकाणी पाच एकर जागा द्यावी असे निर्देश न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत या निकालाच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता समाज माध्यमांवरही पोलिसांची करडी नजर होती खबरदारीचा उपाय म्हणून काही शाळांनी दुपारच्या सत्रात सुटी जाहीर केली होती

सध्या राज्यात मुंबई प्णे नागपूर नाशिक इथले विमानतळ नियमित स्वरूपात सुरु आहेत तर औरंगाबाद नांदेड कोल्हापूर जळगाव आणि सोलापूर इथल्या विमानतळांचा अध्रनमध्रन वापर होत असतो

या तीनही विमानतळांची कामे प्रगतीपथावर असून पुढील वर्षभरात तिथून नियमित उड्डाणं सुरू होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

भारतीय लष्कराच्या वतीनं या सहलीच आयोजन करण्यात आलं होतं हे विद्यार्थी आसामच्या सरकारी शाळांमध्ये शिकतात इतिहास संस्कृती याची माहिती व्हावी तसच राष्ट्रीय एकता आणि सामाजिक बांधीलकी याची जाणीव विद्यार्थ्यांनी करून देण्यासाठी या सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस

सैनी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला कर्वे रस्त्यावर रसशाळा चौकात मेट्रो मार्गावर सुरू असलेल्या कामामुळे रसशाळा चौकातली वाहतूक अंशतः बंद करण्यात येणार आहे जोशी प्लाकड्रन प्रभात रस्त्याकडे जाणाऱ्या नागरिकांना स्वातंत्र्य चौकातून वळसा घेऊन पुढे जावं लागणार आहे तर प्रभात रस्त्यावरून जोशी पुलाकड़े जाणाऱ्या नागरिकांनी चव्हाण चौकातून वळसा घेऊन जावं असं आवाहन पुणे मेट्रोनं केलं आहे भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या प्ण्यतिथीनिमित्त पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख आणि सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक तसंच भवन रचना विभागाचे अधीक्षक अभियंता शिवाजी लंके यांनी पालिका भवनातील कर्वे यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तीन विद्याशाखांच्या अधिष्ठात्यांची नियुक्ती आज करण्यात आली आहे त्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी डॉ मनोहर चासकर मानव्यविज्ञान विद्याशाखेसाठी डॉ अंजली कुरणे तसंच वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेसाठी डॉ पराग काळकर यांचा समावेश आहे

दिशा दिग्दर्शनाच्या या सत्रात ज्येष्ठ रंगकर्मी अनंत कान्हो यांनी दिग्दर्शक कसा असावा याबद्दल प्रेक्षकांना तसंच नाट्य क्षेत्रातल्या अभ्यासकांना मार्गदर्शन केलं आपल्या कारकिर्दीतील अनेक उदाहरणं देत कान्हो यांनी सत्र रंजक बनवलं प्रेक्षक आणि त्यांच्या प्रश्नोत्तराने या सत्राची सांगता झाली बिलियर्डस अॅण्ड स्नुकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीनं पुना क्लब इथं स्नुकर राज्य निवड अजिंक्यपद स्पर्धा सुरू आहे पुण्याच्या माधव जोशी यानं आज बाद फेरीत प्रवेश केला तसंच निलेश पाटणकर योगेश शर्मा आणि अभिषेक बोरा या प्ण्याच्या खेळाड्ंची आगेक्चही कायम आहे

महाराष्ट्राच्या ध्रव मुळ्येला या स्पर्धेत वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश मिऴणार आहे स्पर्धेतील विजेत्याला ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत थेट प्रवेश मिऴतो त्यामुऴे या स्पर्धेला महत्त्व आहे

या निमित्त प्ण्यातल्या शीख धर्मीय नागरिकांनी आज सकाळी मानवतेचा संदेश देत ग्रूग्रंथसाहिबची मिरवणूक काढली यामध्ये पाच हजाराहून अधिक नागरिक सहभागी झाले होते

नमस्कार